विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठीच्या शांती स्वरुप भटनागर पुरस्कारांचं आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यात आज औपचारिक चर्चा पाकिस्तानी हवाई दलाकडून भारतीय हवाई हद्दीचं उल्लंघन आणि भारतीय लष्करी तळांवर हल्ले करण्याच्या प्रयत्नासह विनाकारण आक्रमक कारवाई करण्याबद्दल भारतान पाकिस्तानकडे तीव्र निषेध नोंदवला आहे परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत काल एक निवेदन जारी केलं आणि पाकिस्तानच्या कार्यवाहू उच्चायुकांना बोलावून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला खैबर पख्तुनख्वा या प्रांतात बालाकोट इथल्या जैश ए मोहंमदच्या तळावर भारतानं जी कारवाई केली ती पूर्णपणे बिगर लष्करी आणि दहशतवाद प्रतिबंधक कारवाई होती मात्र पाकिस्ताननं केलेली कारवाई ही भारतीय कारवाईच्या विपरित होती असं या निवेदनात म्हटलं आहे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचं सार्वभौमत्वाचं आणि प्रादेशिक एकात्मतेचं कोणत्याही आक्रमक कारवाईपासून किंवा सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांपासून रक्षण करण्यासाठी ठोस आणि निर्णायक कारवाई करण्याचा भारताला अधिकार आहे असं पाकिस्तानला या निवेदनातून कळवलं आहे स्वतःच्या भूमीवरून दहशतवादाच्या उच्चाटनासाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय आणि द्विपक्षीय बांधिलकीला बाजूला सारून पाकिस्ताननं आक्रमक कारवाईची भूमिका घेणं दुर्दैवी असल्याचं भारतान म्हटलं आहे दहशतवादाविरोधात पाकिस्ताननं तातडीनं आणि पडताळणी करण्यायोग्य कारवाई करावी अशी मागणी भारतानं केली आहे पुलवामा दहशतवादी हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा हात तसंच जैश ए मोहम्मदचे दहशतवादी तळ आणि त्याचे म्होरके पाकिस्तानात असल्याचं पुरावे भारतानं पाकिस्तानकडे सुपूर्द केले आहेत भारताच्या लष्करी ठाण्याना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उधळून लावतानाचं भारतानं पाकिस्तानी हवाई दलाचं एक लढाऊ विमानही पाडलं परराष्ट्र मंत्रालय रवीश कुमार यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदाराना याबाबत माहिती देताना सांगितलं की भारतानं केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न काल पाकिस्तानी हवाई दलानं केला भारताची मात्र दक्षता आणि सज्जतेमुळे त्यांचा हा प्रयत्न यशस्वीरित्या हाणून पाडला

सरकारनं पाकिस्तानच्या कार्यवाहू उच्चयुक्ताना तातडीनं बोलावून आपल्या बैमानिकाना तातडीनं आणि सुरक्षित परत पाठवण्याची मागणी केली आहे त्यांना कसलीही ईजा होता कामा नये असं पाकिस्तानला बजावलं असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर आज पहाटे पाकिस्तानी लष्करानं भारतीय चौक्यांवर जोरदार भडीमार करत सलग सातव्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं पहाटे सहा वाजता उखळी तोफा आणि लहान शस्त्रांच्या मदतीनं पाकिस्ताननं मारा केला अशी माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं दिली या माऱ्याला भारतीय लष्करानं जोरदार प्रत्युत्तर दिलं भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्बभूमीवर नियंत्रण रेषेपासून पाच किलोमीटरच्या परिसरात राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातल्या आणि आंतर्राष्ट्रीय सीमेवर सांबा आणि जम्मू जिल्ह्यातल्या शाळा तात्पुरत्या बंद ठेवल्या आहेत तसंच पाकिस्तानकडून भडीमार होत असताना या भागातल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशी सूचना केली आहे पाकिस्तानातल्या जैश मंहमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याला काळ्या यादीत टाकावं अशी मागणी अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्सनं संयुक राष्ट्रसंघाकडे केली आहे मसूदवर शस्त्रबंदी जागतिक प्रवासबंदी घालावी आणि त्याच्या मालमत्ता गोठवण्यात असं या तीन देशांनी दिलेल्या प्रस्तावात म्हटलं आहे दहशतवाद्यांना आश्रय न देणं आणि त्यांचा वित्त पुरवण रोखणं ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बांधिलकी पाळावी असं अमेरिकेनं पाकिस्तानला पुन्हा बजावलं आहे पुलवामा सारख्या सीमापार दहशदवादामुळे या भागातल्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे असं अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यानं सांगितलं भारत आणि पाकिस्तान यांनी परस्परांशी विधायक चर्चा करण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरघिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी केलं आहे परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी दोन्ही देशांनी जास्तीत जास्त संयम बाळगावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरक्षेच्या कारणास्तव नियोजित वेळेआधीच संस्थगित झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत अधिवेशन संस्थगित करण्याचा प्रस्ताव मांडला आज सकाळी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत याबाबत सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं मात्र कोणत्याही भीतीमुळे नव्हे तर सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पोलिस दलावरचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्यासह इतर नेत्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा जाहीर केला

संबधीत राज्यांमधल्या प्रशासनानं जंगलात राहणा या या लोकांना जागा सोडण्याचे आदेश दिले आहेत हे आदिवासी अशिक्षित तसंच गरीब असल्यानं अधिका यांपुढे आपली बाजू मांडू शकले नाहीत असं केंद्रीय जाती जमाती व्यवहारमंत्रालयानं आपल्या याचिकेत म्हटलं आहे भारतीय रेल्वेमध्ये दक्षिण किनारी रेल्वे हा नवा झोन समाविष्ट होणार आहे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली

सध्या दक्षिण मध्य रेल्वे झोनअंतर्गत असलेले गुंटकल गुंटूर आणि विजयवाडा हे विभाग नव्या झोनमध्ये समाविष्ट केले जाणार आहेत तर हैदराबाद सिकंदराबाद आणि नांदेड हे विभाग दक्षिण मध्य रेल्वे झोनमध्ये असतील असं गोयल यांनी सांगितलं विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठीच्या शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे

यावेळी प्रधानमंत्री आपले विचार व्यक्त करणार आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध शाखांमध्ये केलेल्या असामान्य कामगिरीचा सन्मान करण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे संस्थापक संचालक डॉ शांती स्वरुप भटनागर यांच्या नावानं दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यात आज दुस या दिवशी औपचारिक चर्चा होत आहे कोरियन द्वीपकल्पातून अण्विक निशस्त्रिकरण आणि उत्तर कोरियावरचे आंतरराष्ट्रीय निर्बंध हटवण्याबाबत उपाययोजनांच्या आराखड्याविषयी उभय नेत्यांमधे चर्चा होण्याची शक्यता आहे काल या दोन नेत्यांची भेट प्रसारमाध्यमांशी संवाद साधणं एकास एक चर्चा आणि अनौपचारिक भोजनापुरती मर्यादित होती किम हे एक मातब्बर नेते असून उत्तर कोरियामधे मोठी आर्थिक क्षमता आहे त्यांच्या उदिष्टपूर्तींसाठी त्यांना मदत करायला आपण बांधिल असल्याचं ट्रंप यांनी सांगितलं या चर्चेचं फलित सर्वांना स्वागतार्ह वाटेल या दृष्टीनं आपण सर्वतोपरी प्रयत्न करु असं किम यांनी सांगितलं ओआयसी अर्थात इस्लामिक सहकारी संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आज संध्याकाळी अबुधाबीला पोहचतील ओआयसीचं खुलं अधिवेशन उद्या होणार असून त्यात भारताला सन्माननिय अतिथी म्हणून निमत्रित केलं आहे या संघटनेच्या बैठकीत भारत पहिल्यांदाच सहभागी होत आहे या दोन दिवसीय संमेलनात जगभरातल्या मुस्लीमांपुढे उभ्या असलेल्या आव्हानांसह अनेक राजकीय सामाजिक आणि आर्थिक विषयांवर चर्चा होणार आहे एजेएल अर्थात नॅशनल हेराल्डची प्रकाशक असलेल्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडनं नवी दिल्लीच्या आयटीओतलं संकुल रिकामी करावं या आदेशाला आव्हान देणारी त्यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळली

अरुणाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी पोलीस यंत्रणेत मोठे फेरबदल करण्याच्या सुचना दिल्या आहेत आयकर परत्याव्याची रक्कम करदात्याच्या बँक खात्यात फक्त इलेक्ट्रोनिक पद्धतीनं जामा केली जाईल यासाठी हे खातं पॅनशी जोडलेलं असलं पाहिजे असं आयकर विभागनं स्पष्ट केलं आहे ही प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे आसाममध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट अर्थात मतदान पोचपावती यंत्रांची सुविधा उपलब्ध असेल अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त मुकेशचंद्र साहू यांनी दिली आहे अचानक कोणतंही मतदान केंद्र निवडून तिथल्या मतदान पोचपावत्या आणि झालेलं मतदान यांची पडताळणी केली जाईल असं त्यांनी सांगितलं आज राष्ट्रीय विज्ञान दिवस भौतिकशास्त्रज्ञ सर सी